लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठीचा प्रचार आता चांगलाच तापला आहे

विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते या टप्प्यातल्या प्रचारासाठी देशभर झंझावती दौरे करत आहेत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशात बालिया बिहारमधे बक्सर आणि सासाराम तसंच चंदिगडमधे निवडणूक प्रचारसभा घेणार आहेत भाजपा अध्यक्ष अमित शहा आज दुपारी कोलकता धिं रोड शो करणार आहेत काँप्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी मध्य प्रदेशात नीमच उज्जैन आणि खांडवा धिं प्रचार करणार आहेत तर बसपाच्या प्रमुख मायावती बालिया धिं प्रचार सभा घेणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल हिमाचल प्रदेशात सोलन कें प्रचारसभा घेतली काँग्रेसनं संरक्षण खरेदी व्यवहारांचा वापर एटीएम म्हणून केला असा आरोप त्यांनी यावेळी केला काँप्रेस सरकारची वाईट धोरणं बदलण्याचा प्रयत्न भाजपानं केला त्यामुळे गेल्या पाच वर्षात संरक्षण उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असा दावा त्यांनी केला त्यानंतर पंजाबमधे भटिंडा शिंही त्यांची सभा झाली

राहुल गांधी यांनी काल पंजाबमधे प्रचार केला

अशी टीका त्यांनी केली काँग्रेसची प्रस्तावित न्याय योजना देशाच्या अर्थव्यवस्थेचा चालना देईल असं राहुल गांधी म्हणाले डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं काल ओदिशामधे चांदीपूर परीक्षण केंद्रात अभ्यास नावाच्या एरियल हायस्पीड एक्स्पेंडेबल एरिअल टार्गेट हीट या उपकरणाची यशस्वी चाचणी घेतली या चाचणीचं विविध रडार आणि जिक्ट्रो ऑप्टिक प्रणार्लीमार्फत निरीक्षण केलं गेलं यात त्याची कामगिरी पूर्णपणे अचूक असल्यचं सिद्ध झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे निरनिराळ्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांसाठी तसंच विविध प्रकारची क्षेपणास्त्रं आणि विमानं शोधण्यासाठी अभ्यासचा उपयोग होऊ शकेल

बहुपक्षीय व्यापरप्रणाली ही सर्व राष्ट्रांची सामूहिक जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं समानता पारदर्शिता सार्वमताने निर्णय घेण्याची प्रथा आणि विकासासाठी वचनबद्धता ही व्यापारप्रणालीची पायाभूत तत्वं जपण्याची गरज प्रभू यांनी व्यक्त केली

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचं मतदान मतदान कडक उन आणि रमजान महिना लक्षात घेता सकाळी सात ऐवजी सकाळी साडे पाच वाजता सुरु करावं अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे या संदर्भात निवडणूक आयोगाला निर्देश द्यावेत अशी याचिकाकर्त्यांची मागणी होती मात्र वेळ बदल्यामुळे निवडणूक आयोगापूढं मनुष्यबळ सुविधेच्या अडचणी निर्माण होतील असं सांगत न्यायालयानं काल ही याचिका फेटाळली

तेलंगण राष्ट्र समितीचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी काल द्रवीड मुन्नेय कळघमचे अध्यक्ष एम के स्टॅलिन यांची चेन्नईत भेट घेतली द्रमुकचे ज्येष्ठ नेते दुराईमुरुगन आणि टी आर बालूही या बैठकीला उपस्थित होते

यावेळी त्यांचे पती दिपक कोचर यांनाही प्रश्न विचारण्यात आले

व्हिडिओकॉन समूहानं ती रक्कम दिपक कोचर यांच्या न्यूपॉवर रिन्युएबल या कंपनीत गुंतवली होती यासंदर्भात चंदा आणि दिपक कोचर यांची आतापर्यंत सीमीआय सक्तवसूली संचालनालय आणि गंभीर घोटाळे तपास कार्यालयानं चौकशी केली आहे

जिणकडून तेल आयात करण्यावर अमेरिकेनं लादलेल्या निर्बंधातली सवलत संपुष्टात येण्याचे परिणाम तसंच त्यावरचे उपाय याबद्दल या भेटीत प्रामुख्यानं चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ज्ञाण आणिवक करारा संबंधी म्हणजेच संयुक्त सर्वकष कृति आराखड्यासंबंधीच्या नवीन घडामोडींविषयी उभय नेत्यांदरम्यान चर्चा होण्याची शक्यता आहे दोन दिवसाच्या भारतभेटीसाठी जरीफ काल नवी दिल्लीत पोहोचले

भारतासह अन्य सात देशांना जिणकडून तेल खरेदी करण्यावर अमेरिकेनं घातलेल्या निर्बंधातून दिलेली सहा महिन्यांची सवलत संपल्याच्या पार्श्वभूमीवर जरीफ यांच्या भारत दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे अमेरिका आणि चीन यांच्यातला व्यापार संघर्ष वाढत असतानाच पुढच्या महिन्यात जपानमधे होणा या जी ट्वेंटी परिषदेत चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना भेटणार असल्याचं अमेरिकेचं अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी जाहीर केलं आहे ही भेट फलदायी ठरेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे दोन्ही देशांमधे समझोता व्हावा अशीच चीनचीही उंछा असावी असा विश्वास आपल्याला आहे असं ट्रंप यांनी म्हटलं आहे

चीन कधीही बाह्य दबावापुढं झुकणार नाही असं चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी काल सांगितलं

चीननं प्रत्युत्तरादाखल अमेरिकी मालावरचं शुल्क वाढवू नये असा श्रीरा ट्रंप यांनी दिल्यानंतर काही तासातच चीननं प्रत्युत्तर दिलं आहे जागतिक चित्रपटसृष्टीत अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा केनस् चित्रपट महोत्सव आजपासून फ्रान्समधे सुरु होत आहे मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या एका छोट्या शहराची कथा सांगणा या अमेरिकी दिग्दर्शक जिम जर्मुंब यांच्या द डेड डोन्ट डाय या चित्रपटानं या महोत्सवाचा प्रारंभ होईल

केनस् महोत्सवात भारताचे प्रतिनिधीमंडळाचं नेतृत्व करणारे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांच्या हस्ते उद्या ाष्टियन पॅनोरमा अर्थात भारतीय दालनाचं उद्वाटन होईल सांस्कृतिक धार्मिक आणि भाषिक वैविध्य जपणा या भारतीय चित्रपटउद्योगांमधे परदेशी गुंतवणूक वाढावी या उद्देशानं यन पॅनोरमाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहे यानिमित्तान भारतातल्या प्रतिनिधींना जगातल्या मानांकित निर्माते आणि दिन्दर्शकांना भेटून चर्चा करणयाची संधी उपलब्ध होणार आहे परदेशी चित्रपटांना छायावित्रणासाठी भारतात उपलब्ध असलेली वैविध्यपूर्ण स्थळं एक खिडकी परवाना आणि तिर गोष्टींची माहिती त्यांना देता येईल